भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानेही अलिकडेच या धोकादायक चिनी एप्सवर बंदी घालण्याची सरकारला शिफारस केली होती सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक टॉकबरोबरच यूसी ब्राऊझर एक्झेण्डर शेअरइट क्लीन मास्टर हॅलो यासारख्या एप्सचा समावेश आहे सामाजिक संदेश वहनासह कागद पत्र साक्षांकन खेळ मनोरंजनात्मक चित्रफिती अॅप देवाण घेवाण छायांकन आदींसाठी या अॅप्सचा वापर होतो

पंतप्रधान कार्यालयानं द्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली

कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे काल केंद्र आणि राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले

केंद्र सरकारनं टाळेबंदी हटवण्याच्या दसऱ्या टप्प्यातले मार्गदर्शक तत्त्व जारी करताना संसंर्ग नसलेल्या भागात मोकळीक दिली आहे यात अनेक व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार असल्याच सांगण्यात आलं आहे मेट्रो रेल्वे सेवा चित्रपट ग़ह व्यायाम शाळा जलतरण तलाव मनोरंजन पार्क थिएटर बार सभागृह सामुदायिक सभागृह आदी बंदच राहणार आहेत सामाजिक राजकीय मनोरंजन क्रीडा स्पर्धा शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक तसंच लोकांची गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे संसर्ग नसलेल्या भागात इतर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी असणार आहे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारनं या आदेशात म्हटलं आहे संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे टाळेबंदीच्या या काळात सार्वजनिक कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणं त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचं अंतर राखणं बंधनकारक आहे दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांवर टाकण्यात आली असून एकाचवेळी पाचपेक्षा जास्त लोकांना द्कानात जाण्यास परवानगी असणार नाही

सार्वजनिक ठिकाणी थ्रंकणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल विद्यापीठं महाविद्यालयं शाळांची कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ई सामग्रीचा विकास उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामे करता येतील

यावेळी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय पोलीस आय़क्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते या काळात जीवनावश्यक वस्तूंची किराणा आणि इतर दुकानेही बंद राहणार आहेत

दरम्यान औरंगाबाद शहरात जनजागृती करण्याचं तसंच येत्या दहा तारखेपर्यंत परिस्थितीचं निरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला या काळात जर रुग्ण संख्या नियंत्रणात आली नाही तर त्यानंतर शहरातही आवश्यकतेनुसार संचारबंदी लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले

मृतांमध्ये उस्मानप्रा जय भवानी नगर देवळाई भावसिंगपुरा कुंभारवाडा सादाफ कॉलनी शहागंज संभाजी कॉलनी जुना बाजार आणि पळशी इथल्या रुग्णांचा समावेश आहे

यात छत्रपती चौक शिवाजीनगर देगलूर नाका नविन कौठा बाफना परिसर आणि मुखेड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

काल दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली

लातूर शहरातले दोन औसा तालुक्यातले सहा उदगीर एक आणि बिदर जिल्ह्यातल्या हुसनाल इथला एक रुग्ण आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यामध्ये उस्मानाबाद शहरातले तीन तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

यातील तीन रूग्ण आष्टी तालुक्यातले तर दोन रूग्ण बीड शहरातले आहेत

केंद्रा बुद्र्क इथले दोन वसमत आणि अंधारवाडी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

या दोन्ही ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे

मास्क न वापरता फिरणारे लोक तसंच ग्राहकांना उपाहारगृहात बसवणाऱ्या उपहारगृह चालकांचा यात समावेश आहे नंदी स्टॉप आणि अंबाजोगाई रोड या भागात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनानं ही कारवाई केली

वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयकं मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगानं हे निर्देश दिले आहेत तक्रार प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा ज्या ग्राहकांना वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दप्पट आहे अशा ग्राहकांना देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय द्यावा देयकासंबंधातल्या ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज प्रवठा खंडीत करण्यात येऊ नये असे निर्देशही आयोगानं दिले आहेत जर ग्राहकाचे समाधान झाले नाही तर ग्राहकाला गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्यत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे

यासाठी आज ते पंढरपूरला पोहोचणार आहेत

मानाच्या पादका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरप्रमध्ये दाखल होणार आहेत

अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी ही माहिती दिली सर्वसामान्य नागरिकांनी तसंच वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

गेल्या तेवीस दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे दरम्यान या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षानं काल राज्यभरात आंदोलन केलं टाळेबंदीमुळे आर्थिक स्थिती नाजुक असलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर थोरात तसंच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते थोरात यांनी प्ण्यातही या आंदोलनाचं नेतृत्व केलं औरंगाबाद नाशिक सातारा धुळे गडचिरोली चंद्रपूर सांगली तसंच परभणी इथंही काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांना देण्यात आलं जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कल्याण काळे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सातारा इथं माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांनी तर धुळे इथं जिल्हा माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं

लातूर इथं राष्ट्रीय महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

परभणी जिल्ह्यात पूर्णा इथल्या तहसील कार्यालयानं जप्त केलेली वाळू शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना स्वस्त दरात देण्याचा उपक्रम राबवला आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जप्त करण्यात आलेल्या रेतीच्या साठ्यातून घरक्ल योजनेतील लाभार्थ्यांना माफक दरात दोन बरास रेती देण्याचे कसब साधले आहे पूर्णा प्रशासनाने यासंदर्भात तहसीलदार वंदना म्हस्के म्हणाल्या रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरक्ल लाभार्थ्यांकड्रन बांधकामासाठी रेतीची मागणी वाढ्र लागली त्यानुसार पूर्णा नगर परिषद आणि पंचायत समितीकड्रन लाभार्थ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या

पूर्णा महसूल प्रशासनाप्रमाणे अन्य तालुका प्रशासनाने पुढाकार घेतल्यास घरकूल लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर

त्यामुळं कृत्रिम टंचाईबाबतची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

टाळेबंदीमुळं हातचा रोजगार गेल्यानं जिल्ह्यात आजतागायत एक लाखाहून अधिक मजूर आणि ग्रामीण नागरिकांनी स्थलांतर केले असून रोज त्यात भर पडत आहे जिल्ह्यात अशा नागरिकांच्या रोजगाराचा आणि चरितार्थाचा प्रश्न गंभीर बनला असल्यानं हे अभियान राबवावं अशी मागणी पाटील यांनी केली आहे

पत्रकारांना आता घटनाकारांनीच न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली औरंगाबाद शहरात कोविड प्रार्द्र्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती रुग्ण संख्या तसंच या संसर्गामुळे झालेले मृत्यू याबाबत या दैनिकानं वृत्त प्रकाशित केलं होत

औरंगाबाद शहर आणि परिसरात काल संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस झाला शहरातल्या सखल भागात पाण साचलं जिल्ह्यातल्या फुलंब्री गंगापूर खुताबाद या तालुक्यांमध्येही चांगला पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओढे दुथडी भरुन वाहत आहेत उस्मानाबाद तालुक्यातल्या कसबे तडवळे परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं खामसवाडी ते कसबे तडवळेदरम्यान नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागलं त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे

या पावसामुळे नर्सी इथल्या गोमती नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं हिंगोली सेनगाव संपर्क तुटल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा जिंतूर मानवतसह गंगाखेड तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला सांगली जिल्ह्यातही काल द्रपारी जोरदार पाऊस झाला जिल्ह्यातल्या तासगांव खानापूर आटपाडी कवठे महांकाळ तालुक्यात हा पाऊस पडला आहे जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बह्तांश भागात मध्यरात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांच्याकडे काल हा धनादेश सुपूर्द करण्यात आला

मराठवाड्यातला हा पहिला गुन्हा नोंद झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं अनेक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत वजिराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला

यामध्ये दहा दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे